ते काल दिल्लीत एका परिषदेत बोलत होते सव्वाशे कोटी भारतीयांच्या एकजूटीतून भारताची आगेकूच सुरू आहे या एकजूटीमुळे देशांतर्गत आणि देशाबाहेरच्या देशविघातक शक्तींना धडकी भरली आहे असं पंतप्रधान म्हणाले गेल्या काही दिवसांतल्या घडामोडींतून आपल्या परराष्ट्र धोरणाचं यश लोकांना कळलंच असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला या घडीला राफेल विमानं असती तर परिणाम आणखी वेगळे असते असा दावा करत या विमानांच्या खरेदीत आधीच्या सरकारनं केलेल्या कथित दिरंगाईवरच त्यांनी अप्रत्यक्ष टीका केली सैन्याच्या कारवाईबाबत प्रश्र उपस्थित करणारे लोक मोदी द्वेष करता करता भारतद्वेष्टे झाले आहेत असा आरोप पंतप्रधानांनी केला

मोठ्या जनसमुदायाशी संवाद साधण्याकरता रेडिओ हे प्रभावी माध्यम असल्याचं पंतप्रधानांनी ओळखलं आहे असं जेटली यावेळी बोलताना म्हणाले प्रसार भारती चे मुख्य कार्यकारी अधिकारी शशी शेखर वेंपती यांनी मन की बात कार्यक्रमातून रेडिओचं पूनरुज्जीवन झाल्याघं सांगितलं या पूस्तकाच्या ई आवृत्तीचंही यावेळी प्रकाशन झालं सीतारामन संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची काल नवी दिल्ली इथं भेट घेतली अभिनंदन यांनी दाखवलेलं शौर्य आणि धीरोदात्तपणाचा सर्व भारतीयांना अभिमान असल्याचा संदेश सीतारामन यांनी त्यांना पोहोचवला अभिनंदन यांना पाकिस्ताननं परवा रात्री अटारी वाघा सीमेवर भारताच्या सुपूर्द केल्यानंतर ते नवी दिल्ली इथं पोहेचले तिथं काल रुग्णालयात त्यांच्या काही वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या समझोता एक्स भारत पाकिस्तान दरम्यानची समझोता एक्सप्रेस पुन्हा सुरू करण्याबाबत दोन्ही देशांची सहमती झाली असून ही रेल्वे आज दिल्लीहून पाकिस्तानात जाईल असं वरिष्ठ रेल्वे अधिका यानं पीटीआयला सांगितलं दोन्ही देशांध्ये गेल्या काही दिवसात तणाव निर्माण झाल्यानं ही रेल्वे सेवा बंद ठेवण्यात आली होती झेड प्लस भारतीय वायू दल आणि नौदलाच्या प्रमुखांना यापुढे झेड प्लस सुरक्षा दिली जाणार असल्याचं काल अधिकृत सूत्रांनी सांगितलं पाकिस्तान बरोबरचे संबंध आणखी तणावाचे झाल्यामुळे वायू दल आणि नौदल प्रमुखांच्या सुरक्षिततेला निर्माण झालेल्या संभाव्य धोक्याचा विचार करून त्यांना झेड प्लस सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतल्याचं या सूत्रांनी नमूद केलं मतदार लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत कृणीही मतदानापासून वंघित राहू नये यासाठी अजूनही ज्यांची मतदार म्हणून नोंदणी झालेली नाही अशा वंचित नागरिकांना मतदार नोंदणीसाठी आज अखेरची संधी आहे

अशा वंचित नागरिकांनी मतदार यादीत नाव नोंदणी करावी असं आवाहन करण्यात आलं आहे सर्व मतदान केंद्राच्या ठिकाणी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी हे मतदार नोंदणीचे अर्ज स्वीकारणार आहेत नाणार रत्नागिरी जिल्ह्यातील वादग्रस्त नाणार रिफायनरी प्रकल्प रद्द करण्यात येत असल्याची घोषणा काल उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केली प्रकल्पासाठी अधिग्रहित करण्यात आलेल्या गावकऱ्यांच्या जमीनी त्यांना परत करण्यात येणार आहे तसेच ज्या गावाला हा प्रकल्प व्हावा असे वाटते त्या गावात तो सुरू करण्यात येईल असंही देसाई यांनी सांगितलं हा प्रकल्प रद्द व्हावा यासाठी शिवसेनेने भाजपवर दबाव आणला होता

धनगर समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात टाटा सामाजिक विज्ञान संस्थेने दिलेला अहवाल राज्याच्या महाधिवक्त्यांकडे सोपवण्याचा निर्णयही घेण्यात आला या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांना याबाबत माहिती दिली

सरपंच राज्यातील सरपंचांच्या विविध मागण्यांसंदर्भा सरकार सकारात्मक आहे राज्यातील ग्रामविकासाची चळवळ अधिक गतिमान होण्याच्या दृष्टीनं सरपंचांना जास्तीत जास्त अधिकार देण्यात येतील राज्यातील ग्रामपंचायती आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण आणि अधिक सक्षम बनविण्याच्या दृष्टीने सरकारची समिती गठीत करण्यात येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत सांगितलं पंचायत राज विकास मंचघ्या अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या शिष्टमंडळा सोबत मुख्यमंत्र्यांची बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते एकनाथ शिंदे मुंबई पुणे बंगळुरू हैदराबाद या शहरांच्या धर्तीवर ठाण्यातही एज्युकेशन हब निर्माण व्हावं आणि आयआयएमआयआयटी यांच्या दर्जाघ्या उच्च शिक्षणाच्या संस्था ठाण्यात याव्यात यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना यश आलं आहे

याबाबतचा शासन निर्णय राज्य सरकारने जारी केला आहे असं ठाण्याचे संपर्कमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल सांगितलं

सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती ऍड

यंदा प्रथमच रस्ता सुरक्षेसाठी दोन कोटी रुपये अनुदान मंजुर केलं असल्याचं गोजमगुंडे यांनी सांगितलं

अंतिम धावफलक असा

हवामान विदर्भ आणि मराठवाड्यात आज तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे राज्यात इतस्त्र हवामान कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे